म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

होणार राज्यात विदर्भासह सर्वत्र पावसाची दमदार हजेरी

आपलं सरकार शेतकरी आणि शेत मज्रांच्या पाठिशी उभं असल्याचं प्रतिपादन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्मसर इथं जाहिर सभेत बोलतांना व्यक्त केलं म्ख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रा आज भंडारा जिल्ह्यात पोहोचली सायंकाळी ही यात्रा गोंदियामध्ये दाखल होणार आहे

गेल्या पाच वर्षात राज्यात ग्णात्मक परिवर्तन करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला असून या जनादेश याट्रेच्या माध्यमातून आपला आशिर्वाद आणि जनादेश मिळणार असल्याचा आशावाद म्ख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला दरम्यान नागपूर इथं आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं की या सरकारने विदर्भातील अनुशेष दुर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडण्या मिळाल्या आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं भारतीय जनता पार्शीच्या खासदारांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानं दोन दिवसीय कार्यशाळा अभ्यास वर्गाचं उद्घा न केलं यावेळी भाजपा अध्यक्ष अमीत शहा तसंच पार्शीचे कार्यकारी अध्यक्ष जे

नडडा उपस्थित होते या कार्यशाळेचा मुख्य उददेश सदस्यांमध्ये शिस्त लावणे तसंच संसदेच्या आत आणि बाहेर या दोन्ही ठिकाणी प्रामाणिक पणा आणि शिस्तबदध कामावर लक्ष केंद्रीत करणे हा आहे नवनियुक्त खासदारांसाठीही सामाजिक प्रश्न कशाप्रकारे हाताळावे यासंबंधी प्रशिक्षणही या कार्यशाळेत दिलं जाणार आहे अमरनाथ यात्रेकरूंसाठी जारी करण्यात आलेली मार्गदर्शिका ही केवळ स्रक्षेचा उपाय असल्याचं जम्म आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्ह लं आहे त्यांनी राज्यातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे राज्यपालांनी काल रात्री सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या शिष मंडळाची भे घेतली या शिष् मंडळानं राज्यपालांकडे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेबाबत आणि इतर घ नांबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी हे स्पष्पीकरण दिलं जम्म् मधल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अमरनाथ यात्रा चार ऑगस् पर्यंत स्थगित केली आहे छत्तीसगढच्या राजनांदगाव जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवादयांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी मारले गेले सीतागो गावानजीक असलेल्या जंगलात आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना जिल्हा राखीव दलाच्या चमुसोबत चकमक उडाल्याचं पोलिसांनी सांगितलं शहरातील जीर्ण झालेल्या इमारतींची वेळोवेळी तपासणी करून ती सुरक्षित राखण्याची जबाबदारी घरमालकांची आहे त्यामुळे घरमालकांना आपापल्या इमारतीची तपासणी तज्ज्ञ संरचना अभियंत्याकडून करून घ्यावी लागणार आहे महापालिकेच्या अग्निशमन विभागाची समितीचे सभापती अँड संजयकुमार बालपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असुन त्यात हा निर्णय घेण्यात आला शहरातील धोक्याच्या इमारती आणि इमारतीमधील धोक्याचा भाग पाडण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र प्रवर्तन विभाग कार्यरत आहे

त महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत

त्यानंतर या महिला सेवेत दाखल होणार असल्याचं राज्य परिवहन महामंडळान कळवील आहे सध्या एस

महामंडळाची भरती प्रक्रिया स्रु आहे यात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत जास्तीत जास्त महिलांचा प्रतिसाद मिळावा यासाठी काही अधींमध्ये बदलही करण्यात आले आहेत प्रुष आणि महिलांसाठी अवजड वाहन परवाना आणि तीन वर्षे वाहन चालवण्याचा अन्भव अशी अ यापूर्वी होती मात्र अ शिथील करून महिलांसाठी अवजड ऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अ ठेवण्यात आली महामंडळामार्फत आदिवासी य्वर्तींसाठी वाहन चालक प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे

महामंडळामार्फत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे

अश्या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये हा नवीन प्रयोग असून नागपूर मेट्रो यामध्ये अग्रस्थानी आहे

या वर्धापन दिन सोहळ्यासाठी विदयापीठ अन्दान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा भूषण प वर्धन प्रम्ख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विदयापीठाचे प्र कुलग्रू डॉ विनायक देशपांडे यांची प्रम्ख उपस्थिती असणार आहे वारांगणांच्या अपत्यांना शिक्षित करून सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आय्ष्य वेचणारे थोर समाजसेवी आणि विमलाश्रमाचे संस्थापक रामभाऊ इंगोले यांना यावर्षी राष्ट्रसंत त्कडोजी महाराज जीवनसाधना प्रस्कार प्रदान करण्यात येईल अशी माहिती क्लग्रू डॉ सिद्धार्थविनायक काणे यांनी पत्रपरिषदेत दिली विद्यापीठाने या वर्षीपासून प्राचार्य बलराज अहेर स्मृती आदर्श शिक्षकेतर कर्मचारी सूवर्ण पदक स्रू केले आहे हे स्वर्ण पदक प कावण्याचा पहिला मान विद्यापीठाच्या लेखा विभागाच्या उपक्लसचिव अर्चना भोयर यांना मिळाला आहे उद्याच्या सोहळ्यामध्ये त्यांना सन्मानित केले जाणार आहे संपूर्ण भारतभरात जागतिक स्तनपान सप्ताह एक ऑगस् पासून स्रू झाला असून या सप्ताहाचं औचित्य साधून कविक्लगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामप्रेक इथं कालपासून महिला कक्ष आणि हिरकणी कक्षाचं तसंच विद्यार्थिनींसाठी स्विधा कक्षाचं उद्घा न प्रो रत्ना बसू कोलकाता विद्यापीठ यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी क्लग्रू प्रो श्रीनिवास वरखेडी क्लसचिव प्रो विजयक्मार परीक्षा नियंत्रक डॉ उमेश शिवहरे आणि महिला कक्षाच्या समन्वयक प्रा अनघा आंबेकर विशेषत्वाने उपस्थित होत्या यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालूक्यातील खर्डा प्रकल्पात नवीन नियोजनान्सार प्रत्यक्ष बुडीत क्षेत्र सोडून इतर शेतजमीनीवर असलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत तसेच बेंबळा प्रकल्पांतर्गत पृनर्वसनासंदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आढावा बैठक घेतली कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्री छत्रपती शाह् सहकारी साखर कारखान्याला यंदाचा देशातला सर्वोत्कृष् सहकारी साखर कारखान्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसंतदादा पापील प्रस्कार जाहीर झाला आहे नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे हे प्रस्कार दिले जातात

यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामविलास पासवान आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ही माहिती दिली राज्यातील वर्षानुवर्ष वंचित राहिलेल्या प्रत्येक घ कांना न्याय देण्यासाठी सरकार मध्ये राहन शिवसंग्राम प्रयत्न करणार आहे

राज्यातील वक्फ मालमतांचे दुसरे सर्वेक्षण पुणे आणि परभणी जिल्ह्यात करण्यात येत असून या सर्वेक्षणाचे काम अंतिम ाप्प्यात आहे प्रत्यक्ष अन्भव आणि निष्कर्षाच्या आधारे उर्वरीत भागातील सर्वेक्षण केले जाईल या मालमतांच्या स्रक्षिततेसाठी आणि त्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी वक्फ मालमत्तांचे जमाबंदी आय्क्तांमार्फत सर्वेक्षण स्रु असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी वाशिम इथं दिली

या मालिकेतला पहिला सामना आज अमेरिकेतल्या लाडरहिल इथं होणार आहे भारतीय प्रमाण वेळेन्सार हा सामना रात्री आठ वाजता स्रू होईल आकाशवाणीवरून संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून या सामन्याचं थे समालोचन हिंदी आणि इंग्रजी भाषेतून प्रसारीत केलं जाईल चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथं नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याध्निक क्रीडांगणाचे उद्घा न उद्या संपन्न होणार असून या उद्घा नाच्या सोहळ्यास पालकमंत्री स्धीर म्नगंतीवार यांच्यासह सुप्रसिद्ध सिने अभिनेता अमीर खान आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री आशिष शेलार या मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे राज्यात विदर्भासह सर्वत्र पावसानं दमदार हजेरी लावली आहे नागपूर अमरावती गडचिरोली यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम आणि चंद्रपुर इथं चांगला पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे गडचिरोली जिल्ह्यात सतत पडणाऱ्या जोरदार पर्जन्यवृष्पीमुळे अनेक नदी नाल्यांना प्र आल्यानं दक्षिण भागातील चार मार्ग बंद झाले आहेत यामुळे शेकडो गावांचा संपर्क तु ल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे छत्तीसगढ मधील जगदलपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं भामरागड जवळून वाहणाऱ्या इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे नागप्रातील धरणांमध्ये समाधानकारक साठा जमा होत असल्याचं जलसंधारण विभागातर्फे कळवण्यात आलं आहे नागपूर जिल्ह्यातील भीवापूर तालुक्यातील मरू नदीला पूर आल्यानं चिखलीसह आसपासच्या गावात जन जीवन विस्कळीत झालं होतं परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे येत्या आठवडाभर विदर्भात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रात औरंगाबाद सांगली सातारा इथं देखील नदयांची पातळी वाढली आहे